पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या गुजरातमध्ये साबरमती आश्रमातून प्रतिकात्मक दांडीयात्रेला हिरवा झेंडा दाखवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे लोकसहभागाच्या भावनेतून लोकोत्सवाच्या रूपात वर्षभर हा सोहळा होणार आहे

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या अनेक सांस्कृतिक आणि डिजिटल कार्यक्रमांचाही प्रारंभ होणार आहे यावेळी पंतप्रधान साबरमती आश्रमामध्ये जमलेल्या लोकांना संबोधित करणार आहेत देशभरात विविध राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनानंही यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग सांस्कृतिक कामकाज मंत्रालय युवक आणि क्रीडा मंत्रालय तसंच ट्राइफेडनं देखील यानिमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे राज्यातही वर्ध्यातल्या सेवाग्राम आश्रमासह मुंबई आणि पुणे अशा तीन ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात क्रांती स्तंभाला अभिवादन करणार आहेत त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक आणि महिला खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला जाईल

अण्णा विद्यापीठ हे भारताच्या ऐतिहासिक वारशाचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली

फेब्र्वारी महिन्याच्या मध्यावर देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या कमी झाली होती मात्र आता ही संख्या पुन्हा वाढते आहे

महाराष्ट्र पंजाब मध्य प्रदेश गुजरात आणि हरियाणामध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं भूषण म्हणाले

या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील अशी घोषणा जिल्ह्याचे संपर्क मंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज केली

लसीकरण मोहीम या कालावधीतही सुरु राहील मात्र ज्येष्ठांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन राऊत यांनी केल

आयोगानं आज ही घोषणा केली या निर्णयाविरोधात राज्यभरातल्या विद्यार्थ्यांनी आज विविध ठिकाणी आंदोलनं केली पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शास्त्री रस्ता परिसरात आज ठिय्या आंदोलन केलं परीक्षा रद्द केली जाऊ नये अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते नागपूर अमरावती यवतमाळ परभणी नांदेड इथंही आज विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलन केलं क्वाड देश परिषद भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरीका या चार देशांच्या नेत्यांची पहिली शिखर परिषद उद्या दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन या परिषदेत सहभाग घेणार आहेत या परिषदेत प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांबरोबरच हिंद प्रशांत क्षेत्र स्वतंत्र मुक्त आणि सर्वसमावेशक बनवण्यावर विचार विनिमय होणार आहे अत्याध्निक तंत्रज्ञान सागरी सुरक्षा हवामान बदल आदी विषयांवरही चर्चा होईल अशी अपेक्षा आहे

संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे दोन्ही देशामध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याच्या दृष्टीनं ऑस्टीन यांचा हा दौरा आखण्यात आला असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर भगवदगीता भगवदगीता हा सद्विचार आणि ज्ञानाचा खजिना आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे स्वामी चित्भवानंद यांनी निरूपण केलेल्या गीतेच्या किंडल आवृत्तीचं प्रकाशन आज मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते भगवदगीता हा ज्ञानाचा सागर आहे आणि दुःखावर विजयाचं प्रतीक आहे असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं तरुणांनी गीतेचा अभ्यास करायला हवा असं आवाहनही त्यांनी केलं डिजिटल मीडिया आणि ओटीटी डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लेटफॉर्म्स साठी केंद्र सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या नियमावलीचं डिजिटल न्यूज पब्लिशर्स संघटनेनं स्वागत केलं आहे आज माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमवेत या संघटनेच्या सदस्यांची बैठक झाली त्या वेळी त्यांनी या बाबत समाधान व्यक्त केलं या वेळी या सदस्यांनी काही सूचना केल्याचं जावडेकर यांनी सांगितलं जम्मकाश्मीर काश्मीरमधील अनंतनाग जिल्हयात कंदीपोरा भागात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या लष्कर आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत काल संध्याकाळी या भागात लष्कर आणि पोलीसदलानं शोध मोहीम सुरू केली होती त्या वेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला लष्कर आणि पोलीसांनीही त्याला चोख उत्तर दिलं दरम्यान रात्री काही काळ ही मोहीम थांबवण्यात आली होती पहाटे पुन्हा मोहीम सुरू झाल्यावर पुन्हा दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली अजूनही चकमक सुरूच असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं

यामूळं भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असं माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं भारत हे मोबाइल निर्मितीचं केंद्र बनावं यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना यश येत असून जागतिक गुंतवणुकदारांचं लक्ष भारताकडं वळत आहे असं प्रसाद म्हणाले

अॅपलचं हे पाऊल भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही अत्यंत महात्त्वाचं आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे निवडणक आयोग आसाम आणि पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याची शेवटची मुदत उद्या आहे तर दु्सऱ्या टप्प्यातील निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपत आहे तर या दोन राज्यांमधील तिसऱ्या टप्प्यासाठी तसंच केरळ तमिलनाडू आणि पूदच्चेरी मधीलनिवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची उद्यापासून सुरुवात होणार आहे

म्यानमा म्यानमा इथं शांततापूर्ण पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं तीव्र निषेध व्यक्त केला आहे या संदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं एक निवेदन जारी केलं असून म्यानामा मधील वरिष्ठ नेत्या आंग सं स्यू की अध्यक्ष विन मिंट आदींना ताब्यात ठेवल्याबद्दलही चिंता व्यक्त केली आहे ताब्यात घेतलेल्या नेत्यांची ताबडतोब मुक्तता करावी असंही सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे

महाशिवरात्र् महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आज हरिद्वार इथं गंगेमध्ये देशभरातल्या भाविकांनी शाही स्नान केलं

हर की पैडी घाट शाही स्नानासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनीही आज हरिद्वारला भेट दिली

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर उखीमठ इथल्या ओमकारेश्वर मंदिरात आज पंचांगानुसार केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली भारतीय रेल्वे श्रमिक कल्याण पोर्टलमुळं रेल्वेकडं कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या मजुरांच्या वेतनाबाबतच्या शंभर टक्के तक्रारींच निराकरण झालं असून रोजंदारीवर काम करणाऱ्या मजु्रांना याचा फायदा होईल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे कंत्राटदारांकडून मजुरांना देण्यात येणाऱ्या मजुरीच्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी ही डिजिटल यंत्रणा उभारण्यात आली आहे

उत्तराखंड नुकतंच या योजनेत सामील झालं आहे या योजनेत सहभागी होणाऱ्या राज्यांना सकल राज्य उत्पन्नातील पाव टक्के हिस्सा अधिक मिळतो

तंत्रज्ञानाच्या आधारे राबवण्यात येणाऱ्या या योजनेमूळं सतत स्थलांतर करणाऱ्या लोकांना ते जातील त्या ठिकाणी सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य मिळते क्रिकेट एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या विजय हजारे करंडक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी दिल्लीत उत्तर प्रदेश आणि मुंबई यांच्यात होणार आहे